त्यामुळे सर्वांनीच सुरक्षा उपायांच पालन कराव आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करत आहोत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

पश्चिम बंगालमधे तृणमूल काँग्रेस तमिळनाडूत द्रमुक केरळमधे डावी लोकशाही आघाडी पुद्च्चेरीमधे राष्ट्रीय लोकशाही आघाडी तर आसाममधे भाजपाची बाजी

आसाम पश्चिम बंगाल आणि केरळमधे सत्ताधारी पक्षांनी सत्ता टिकवली तर तमिळनाडू आणि पुदुच्चेरीमधे सत्ता परिवर्तन

सलग दुसऱ्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांचीही संख्या तीन लाखांच्या पुढं गेल्यानं काहीसा दिलासा

पश्चिम बंगालमधे तृणमूल काँग्रेसतामिळनाडूत द्रमुक केरळमधे डावी लोकशाही आघाडी पुदुच्चेरीमधे राष्ट्रीय लोकशाही आघाडी तर आसाममधे भाजपानं बाजी मारली आहे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 तर तमिळनाडू आणि पुद्च्चेरीमधे सत्ता परिवर्तन होत आहे

अजून दोन जागांचे निकाल हाती यायचे असून तिथं तृणमूल कॉंग्रेसचे उमेदवार आघाडीवर असल्याचं निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर म्हटलं आहे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

आज त्या नवीन निवडून आलेल्या आमदारांशी संवादही साधणार आहेत आसाममध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं सत्ता आपल्याकडे राखली आहे

तमिळनाडूमध्येही चित्र आता पूर्ण स्पष्ट झालं आहे या राज्यात द्रमुक दहा वर्षांनी पुन्हा सत्तेवर येत आहे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

पिनरयी विजयन यांचं सरकार इथं चार दशकांमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येणारं पहिलं सरकार बनलं आहे

आंध्र प्रदेशात तिरुपती मतदारसंघात युवाजन श्रमिक रायथू म्हणजे वायएसआर कॉंग्रेस कर्नाटकातल्या बेळगावमध्ये भाजपा केरळमधल्या मलप्प्रममध्ये इंडियन युनियन मुस्लिम लीग तर तमिळनाडूत कन्याकुमारी मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवारानं विजय मिळवला आहे उत्तर प्रदेशमध्ये पंचायत निवडणुकांसाठीही मतमोजणी आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे

दुपारपर्यंत सगळे निकाल हातात येण्याची शक्यता आहे

सलग दुसऱ्या दिवशी बरे होणाऱ्यांची संख्याही तीन लाखांच्या पुढं गेल्यानं तीही बाब दिलासादायक आहे मात्र अनेक राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच असल्यानं बरे होण्याचा दर कमी होत आहे

अमेरिकेकडून आलेली ही चौथी खेप असल्यांचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितलं दरम्यान भारतीय हवाई दल जर्मनीतल्या फ्रॅंकफूर्टमधून दिल्लीतल्या हिंडन एअरबेसवर चार क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर्स हवाईमार्गे आणत आहे तर ब्रिटनमधल्या ब्राइझ नॉर्टॉनमधून साडेचारशे ऑक्सिजन सिलिंडर्स तमिळनाडूतल्या चेन्नई तळावर आणले जात आहेत

जयशंकर चार दिवसांच्या दौऱ्यासाठी आज लंडनला जात आहेत

विविध देशांमध्ये वाढत असलेल्या कोरोना साथीशी लढण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे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

उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनीही जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत विश्वासार्ह आणि खात्रीलायक वस्तुस्थिती मांडण्यात माध्यमकर्मी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे भारत आणि ब्रिटेन भारत आणि ब्रिटेन दरम्यान बहुउद्देशीय द्विपक्षीय सहकार्य वाढविण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन उद्या दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत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

स्थानिक अग्निशमन दल आणि पोलिस यांच्याकडून मदतकार्य सुरू आहे

याच प्लांटमधून दोन्ही युनिटसाठी स्वयंचलित कन्व्हेअर बेल्टच्या माध्यमातून कोळसा पुरवठा केला जात असतांना या कोल हँडलिंग प्लांटच्या क्रशर हाऊसमध्ये भीषण आग लागली

मध्यरात्रीच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या पथकाला यश आले